भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या पूल दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश संबंधित अभियंते निलंबित

निवडणूक आयोगानं काल नवी दिलीत निवडणूक गुप्तवार्ता विभागांच्या समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या वारेमाप खर्चाच्या आणि पैशांच्या गैरवापरावर अंकुश लावण्याबाबत चर्चा करण्यात आली देशात खुल्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणूका घेणं हे निवडणूक आयोगाचं घटनात्मक दायित्व असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं सध्या मतदारांना पैशांचं अमिष दाखवण्याबरोबरच पैशांचा दुरूपयोग करण्याचा मुद्दा लक्षात घेता पारदर्शक वातावरणात निवडणूका घेणं हे निवडणूक आयोगासाठी आव्हान असल्याचंही अरोरा यावेळी म्हणाले आयोगानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केल्याचं यावेळी निडणूक आयुक्तांनी सांगितलं काँप्रेस पक्षानं लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली नवी दिल्लीत काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज सायंकाळी नवी दिल्लीत बैठक होत आहे या बैठकीत पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची पहीली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत

वंचित बहुजन आघाडी या नव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतची माहिती दिली असउद्दीन ओवेसी यांच्या अखिल भारतीय मजलीस ए जिहाद उल मुस्लिम या पक्षाशी आपण हातमिळवणी केली असून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणूका लढवणार असल्याचं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले पश्विम बंगालातल्या निवडणूक तयारीचा आढावा निवडणूक आयुक्त सुदीप जेन आज कोलकाता धिं घेणार आहेत राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी संजय बासू यांनी ही माहिती दिली जैन सर्व जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधिक्षक आणि आयुकांची भेट घेतील असं त्यांनी सांगितलं निवडणूक उपायुकही सर्व नोंदणीकृत पक्षाच्या प्रतिनिधींच्या तसंच प्रशासनातल्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत निमलष्करी दलांची पश्चिम बंगालात नियुक्ती केली असून दलांच्या आणखी तुकड्या लवकरच क्वे पोहोचतील अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे पायाभुत विकास आणि प्रलंबित संरक्षण खरेदीला सरकारचं प्राधान्य असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत मीडिया पुरस्कार सोळ्यादरम्यान ते बोलत होते ग्रामीण भारताचा विकास आणि आरोग्य तसंच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा याला सरकारचं प्राधान्य असल्याचंही जेटली यावेळी म्हणाले उपनगरांमधल्या झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवनमान उंचावणं तसंच त्यांना मध्य वर्गाच्या कक्षेत आणणं हे सरकारचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य आणि शिक्षण ही अशी दोन क्षेत्रं आहे ज्यांमध्ये गांभीर्यानं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले

आठ एप्रिलपर्यंत चालणा या या निवडणूक विशेष कार्यक्रमात दररोज सकाळी पंधरा मिनिटे वेगवेगळ्या मतदार संघाची विस्तृत रुपरेषा आमच्या जिल्हा बातमीदारांकडून मांडली जाणार आहे पाणीटंचाई ही महाराष्ट्रातली मुख्य समस्या असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे मात्र राज्य आणि केंद्र सरकार ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं ते काल शिवसेना आणि भाजपाच्या संयुक्त सभेत बोलत होते सिंचनात वाढ करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार उल्लेखनीय काम करत असल्याचं ते म्हणाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना युतीनं महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण कामकाज केलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या पूल दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेचे अभियंते ए

पाटील आणि एस

काकुळते यांना निलंबित केलं आहे पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यासह दोन निवृत्त मुख्य अभियंत्यांच्याही विभागीय चौकशीचे आदेश मेहता यांनी दिले आहेत

मुख्य दक्षता अभियंत्याने या अपघाताची चौकशी केल्यावर मेहता यांनी हे निर्देश दिले आहेत

मध्यप्रदेशात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं अनेक गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आलेल्या सीमीच्या एका कार्यकर्त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जिल्हा अभियोजन कार्यालयाचे प्रसारमाध्यम प्रभारी योगेश तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली

फरहात आणि त्याच्या साथीदारांना त्याचवेळी अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून एक बंदुकही हस्तगत करण्यात आली होती असं तिवारी यांनी सांगितलं

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुका गुप्ता यांचा यात समावेश आहे

वित्तीय बाजारपेठांमधे विविध प्रकारच्या रोख्यांसंबंधीच्या माहितीचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं रिझर्व बँकेनं नवीन दिशनिर्देश जारी केले आहेत अशा माहितीचा गैरवापर केल्याचं आढळल्यास गुंतवणूक कंपन्यांना माहिती नाकारण्यात येईल मान्यताप्राप्त शेअर बाजार बँका आणि केंद्रसरकार मार्फत उभारण्यात येणाऱ्या धोरणात्मक रोखे व्यवहारांना या नियमातून सूट देण्यात आली आहे